दरम्यान दुसऱ्या टप्प्यासाठी उमद्ववारी अर्ज भरण्याचक्रिम काल सप्प्रिअर्जांची छाननी आज होईल

दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मतदारसंघात मराठवाड्यातले सहा विदर्भातले तीन आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे मराठवाड्यातल्या नांदेड मतदार संघातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर हिंगोलीतून युतीचे उमेदवार आमदार हेमंत पाटील तर काँग्रेसकडून माजी खासदार सुभाष वानखेडे आणि वंचित बहजन आघाडीचे मोहन राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत परभणीतून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांनी तर राष्ट्रवादी काँप्रेसकडून राजेश विटेकर बीडमध्ये विद्यमान खासदार डॉ प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी कॉंप्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे लातूरमध्ये भाजपचे सुधाकर श्रृंगारे काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत तर उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे राणा जगजितसिंह पाटील यांचे अर्ज दाखल झाले आहेत विदर्भातल्या बुलडाण्यातून शिवसेनेच्या वतीनं प्रतापराव जाधव राष्ट्रवादी काँप्रेसचे राजेंद्र शिंगणे आणि वंचित बह्जन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांनी अमरावतीतून काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस आघाडीकडून नवनीत राणा यांनी तर युतीकडून आनंदराव आडसूळ अकोल्यातून काँग्रेसतर्फे हिदायत पटेल आणि भाजपकडून संजय धोत्रे यांनी तर वंचित बहुजन विकास आघाडीकडून डॉ

आंबेडकर यांनी सोलापूर मतदार संघातूनही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याशिवाय काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे डॉ जयसिध्देश्वर महास्वामी यांचे अर्ज सोलापूर मतदार संघात दाखल झाले आहेत या सर्व अर्जांची आज छाननी केली जाईल रमेश जायभाये आकाशवाणी औरंगाबाद

मराठवाड्यातील परभणी मतदार संघात परभणी जिंतूर गंगाखेड पाथरी परतूर आणि घनसावंगी हे विधान सभा मतदार संघ येतात आधी काँप्रेस नंतर शिवसेना आणि पुन्हा आलटून पालटून याच दोन पक्षांच्या मागे उभं राहण्याची या मतदार संघाची परंपरा दिसून येते

शिवसेनेचे संजय हरिभाऊ जाधव सध्या इथले खासदार असून यंदा भाजप सेने युती झाली असल्यानं शिवसेनेला आपली विजयी परंपरा कायम राखता येईल की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे

मार्च महिन्याच्या उत्तरार्धात होळीच्या ज्वाळांमध्ये जिल्ह्याची थंडी नष्ट झाली असं वाटावं अशा रितीनं थंडीन माघार घेतली वातावरणात उष्णता वाढली

सोबत गरिबांचा फ्रिज अशी ओळख असलेले माठही बाजारात आले पण यावेळी मात्र अहमदाबाद येथून रंगबिरंगी माठ बाजारात विक्रीसाठी आल्यान स्थानिक कारागिरांनी मातीपासून बनविलेल्या काळ्या माठांना मागणी कमी आहे या मूळ स्थानिक कारागिरांचा व्यवसाय धोक्यात आला आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहून सुनील कांबळे

वैद् आणि कोल्हाटी समाजाचा राज्यस्तरीय मछ्ठिवा गाढवाद्यी बाजार असठ विविध कार्यक्रम या निमित्त होतात

जोशी यासीी काल त्याच्या कानपूर लोकसभा मतदारसद्यात स्वतः ही माहिती दिली

नमस्कार